कोविडग्रस्तांवर उपचार आणि सुविधांच्या एकसमान मानकांसाठी समान शुल्क आकारावं असं या याचिकेत म्हटलं आहे न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठासमोर झालेल्या सुनावणीत न्यायालयानं सरकारला आठवडाभरात उत्तर देण्यास सांगितलं आहे आरोग्य विमा असलेल्या रुग्णांवर रोखरहित उपचार व्हावेत तसंच विमा कंपन्यांकड्रन निश्चित कालमर्यादेत या प्रकरणांचा निपटारा व्हावा असंही या याचिकेत म्हटलं आहे

औरंगाबादमध्ये सध्या सहाशे नऊ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे

व्ही सेंटर कैलास नगर या भागात प्रत्येकी एकेक कोराना विषाणू बाधित रुग्ण आढळले आहेत

यंदा मात्र कोविड प्रादर्भावाच्या पार्श्वभूमीवर योगदिनी मोठा सार्वजनिक कार्यक्रम होणार नाही आय्ष मंत्रालयाकडून यानिमित्तानं माय लाईफ माय योगा ही स्पर्धा तसंच योग प्रशिक्षकांच्या दररोज मार्गदर्शनासह विविध उपक्रम राबवले जाणार आहेत नागरिकांना आपल्या योगाभ्यासाची तीन मिनिटांची चित्रफीत तयार करून माय लाईफ माय योगा या हॅशटॅगसह सामाजिक संपर्क माध्यमावर तसंच माय गव्ह एपवर पाठवायची आहे

सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना प्रमाणपत्रं दिली जाणार आहेत नागरिकांनी घरीच योगासनं करून हा दिवस साजरा करावा असं आवाहनही करण्यात आलं आहे

सम विषम प्रमाणात व्यावसायिकांनी दुकानं सुरू केली आहेत आज अत्यावश्यक सेवेसाठी टॅक्सी रिक्षा यांना परवानगी देण्यात आली आहे त्यामुळे टाळेबंदीच्या काळात रिकामे असलेले मुंबईतल्या रस्त्यांवर आज वर्दळ दिसत आहे मॉल्स आणि व्यापारी संकलं मात्र बंद च राहणार आहेत

एक दिवसाआड एका बाजूची व्यापारी प्रतिष्ठानं सुरु करण्याच्या शासनाच्या निर्णयाला मात्र व्यापारी महासंघाकडून विरोध होत आहे